रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फ्टून झालेल्या द्र्घटनेतील जीवहानीबाबत म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र द्ख व्यक्त केले आहे या संदर्भातील मदतकार्याचा सातत्याने आढावा घेण्यात येत असून या घटनेस जबाबदार असलेल्या कारणांचा शोध घेऊन चौकशी अंतर्गत संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे रत्नागिरी जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फ्टल्याची घटना काल रात्री घडली

तसेच काही मृतदेह हाती लागले आहेत या घटनेचे वृत्त कळताच म्ख्यमंत्र्यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून मदत कार्याबाबत सूचना दिल्या आहेत जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून स्रु असलेल्या मदतकार्याची त्यांनी माहिती घेतली या दर्घटनेची चौकशी करुन प्ढील कार्यवाही तातडीने केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावं हा यामागील म्ख्य उद्देश असल्याचं कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटलं आहे

वैयक्तिक डेटा सुरक्षित राहण्याच्या दृष्टीनं सायबर सुरक्षेसाठी विस्तृत विधेयक तयार करण्यात येत असल्याचं सरकारतर्फे प्रयत्न आहेत असं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं लोकसभेत आज एका लेखी प्रश्नाच्या उत्तरादाखल ते बोलत होते डेटा स्रक्षेच्या उपाययोजनेसाठी सरकार एक समिती गठित करत असल्याची माहिती ही प्रसाद यांनी दिली निवृत्त न्यायाधीश बी

श्रीक्रिष्णा या समितीचे अध्यक्ष राहणार आहेत ही समिती वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक लवकरच तयार करून ते संसदेत सादर करेल असंही प्रसाद यांनी सांगितलं केंद्रीय ग्न्हे अन्वेषण विभाग अर्थात सी बी आय नं देशभरातल्या बँकांमधल्या आर्थिक घोटाळ्यांच्या तपासाची विशेष मोहीम राबवत काल विविध बारा राज्यांतल्या अड्डेचाळीस ठिकाणांवर छापे घातले देशातल्या एक्सिम बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया या बँकांसह अन्य काही बँकांनी एक हजार कोटी रुपयांहन जास्त रकमेच्या आर्थिक घोटाळ्यांसंदर्भात चौदा खटले दाखल केले असल्याचं सी बी आय च्या अधिका यांनी सांगितलं आहे

बी आय नं काल छापे घातलेल्या ठिकाणांमध्ये राज्यातल्या मुंबई ठाणे आणि पुण्याचा समावेश आहे

लोकसभेत प्रश्नकाळात माहिती देताना ते बोलत होते

याठिकाणी विविध सोयी जसे प्लॅटफॉम प्रसाधनगृह पादचारी प्ल उदवाहन आणि अन्य स्विधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे राहल गांधी यांनी कांग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा आज अधिकृतपणे राजिनामा दिला आहे आपल्या ट्विटर वर राहल गांधी यांनी म्हटलं की लोकसभा निवडणुकीत कांग्रेस पक्षाच्या पराभवास आपण जबाबदार असून पराभवाची जबाबदारी स्विकारणं हे कांग्रेस पक्षाच्या प्ढील वाटचालीसाठी महत्वाचं आहे भारतीय जनता पक्षासोबत आपलं दवैष नसून माझा लढा हा राजकीय सत्तेसाठी कधिही नसल्याचं ही राहल गांधी यांनी आपल्या राजिनाम्यात नमूद केलं आहे दरम्यान कांग्रेस कार्यकारिनी समितीने त्वरीत नवीन अध्यक्ष पदाच्या नेमण्कीकरिता बैठक बोलावण्याचे निवेदन संसदेबाहेर बोलतान राहल गांधी यांनी केलं आहे

सर्वसमावेशकता आणि सकारात्मकता प्रामाणिकता पारदर्शीपणा या माध्यमातून वारीत सहभागी झाल्याची भावना मनात ठेवून राज्याचे विविध प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असल्याची कब्ली म्ख्यमंत्र्यांनी यावेळी दिली विदर्भ मराठवाडा अन्शेष म्ख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना झालेली मदत जलय्क्त शिवार सारखे महत्वाचे प्रकल्प त्यासाठी मिळालेली जनतेची साथ सिंचन प्रकल्प वीजपंप वाटप अशा विविध बाबींचा म्ख्यमंत्र्यांनी उल्लेख करुन हे कार्य करत असताना समाधान लाभल्याचे सांगितले

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा विषय केंद्र शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक विभागाचे राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता सदर प्रस्ताव सांस्कृतिक मंत्रालयाच्या भाषा विषयक तज्ज्ञ समिती समोर असल्याचे पटेल यांनी सांगितले मद्रास उच्च न्यायालयात दाखल झालेल्या भाषा विषयक रिट याचिकांमुळे मराठी भाषेच्या अभिजात दर्जा देण्याचा प्रस्ताव मंत्रालयाकडे प्रलंबित होता

याम्ळे आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव प्न्हा सांस्कृतिक मंत्रालयाच्या विचाराधीन असून या विषयाशी निगडीत अन्य मंत्रालयांसोबत आणि साहित्य अकादमीच्या माध्यमातून भाषा तज्ज्ञांच्या समिती समोर हा विषय ठेवण्यात आल्याचे पटेल यांनी सांगितले शेतजमीनीवर तसेच शेताच्या बांधावर बांब् लागवडीकरिता शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने टिश्यू कल्चर बांबू रोपांचा प्रवठा करण्यासाठी अटल बांबू समृद्धी ही नवीन योजना राबविण्यास न्कतीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती वनमंत्री स्धीर म्नगंटीवार यांनी दिली राज्य शासनाच्या व्यवसाय प्रशिक्षण संचालनालयामध्ये झालेल्या शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी लाचलचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपविण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे

या आराखड्यात दृष्काळ सौम्यीकरण उपाययोजनांचा समावेश करण्यात आला असुन त्याचा पुढील वर्षी जिल्ह्याच्या आराखडयात समाविष्ट करण्यात येणार आहे त्यासाठी राज्य आपत्ती आणि जिल्हा आपत्ती या दोन्ही व्यवस्थापन आराखड्यास आज मान्यता देण्यात आली असे मदत आणि प्नर्वसन मंत्री स्भाष देशम्ख यांनी सांगितले आज मंत्रालयात महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सार्वजनिक खाजगी सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येऊन आरोग्याशी निगडीत असलेल्या सेवेत वाढ करण्याची अपेक्षा डॉ आकाश सावजी यांनी अर्थसंकल्पाकडून अपेक्षा व्यक्त करताना आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

यामुळे खाजगी सहभाग वाढून गुणवत्ता युक्त सेवा प्रदान आणि तसंच रुग्न्यांना अधिक विकल्प उपलब्ध असणे हे महत्वाचे आहे

शहरात स्वच्छतेकरिता बहमूल्य योगदान देणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका स्मार्ट बिट योजना राबविणार आहे योजनेअंतर्गत महापालिकेकड्न दर महिन्यात उत्तम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोख पारितोषिक दिले जाणार आहे यासंदर्भातील प्रस्ताव येत्या पाच तारखेला होणाऱ्या मनपा स्थायी समितीच्या सभैत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे जनता आणि पोलिसांमध्ये संवादाच्या माध्यमातून माहितीचे आदान प्रदान आणि सांमजस्य टिकविणे यासाठी नागपूर शहरातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये हितगुज कार्यक्रम दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी करण्यात येणार आहे प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर समाजातील ज्येष्ठ नागरिक महिला व्यापारी वर्ग राजकीय नेते शिक्षक डॉक्टर वकिल आणि पोलीस मित्र यांच्याशी या कार्यक्रमाद्वारे हितगुज साधला जाणार आहे

ग्रामीण भागातील नागरिकांसह पंचायत समिती ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांच्या समन्वयातून हे शक्य झाल्याची माहिती आय्ष प्रसाद यांनी दिली